तोपर्यंत कोरोना प्रतिबंधाचे सगळे नियम अवश्य पाळा

टाक्टी चक्रीवादळ टाक्टी चक्रीवादळ आता पोरबंदर ते नलिया ऐवजी आता पोरबंदर ते महुआ किनारपट्टीला धडकण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे चक्रीवादळाचा रोख आधीच्या दिशेपेक्षा अधिक इशान्येकडे वळणार असल्यानं असल्यानं आता उत्तर कोकणआणि उत्तर महाराष्ट्रात त्याचा परिणाम आधीच्या अपेक्षेपेक्षा जास्त जाणवेल सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल मध्यरात्रीपासून वादळी वारे वाहत आहेत तसच मुसळधार पाऊस आहे समुद्र खवळलेला आहे

अनेक झाडांची पडझड झाली असून घरं गोठे यांचा नुकसान झालं आहे वीज वाहिन्यांवर झाडं कोसळल्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक मंत्री उदय सामंत हे जिल्हयात मुक्काम ठोकून आहेत त्यांनी पहाटे चार वाजता जिल्हाधिकारी आणि अन्य अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली रत्नागिरी किनारपट्टीवर अडीच ते तीन किलोमीटर उंचीच्या लाटा येतअसून अधून मधून वादळी वारे वाहत आहेत पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातही ढगाळ वातावरण आहे

दुपारी बारा वाजता त्याचा रोख रत्नागिरीकडे वळणार होता रत्नागिरी जिल्हयात अधून मधून पाऊस आणि वादळी वारे वाहत आहेत

मुंबई जवळच्या समुद्रात पोहोचेपर्यंत त्याची दिशा अशीच कायम राहील नंतरत्याचा रोख इशान्येला गुजरातच्या दिशेनं वळणार आहे

रशियात उत्पादित कोविड लसीची दुसरी खेप आज भारतात आल्यानंतर बातमीदारांशी बोलताना ते म्हणाले की देशात लवकरच एकाच मात्रेत द्यावयाच्या स्पुतनिक लाईट या रशियन लसीचा आरंभ लवकरच करण्याची योजना आहे

रशियन स्पुतनिक वी या लसीची परिणामकारकता जगभरात मान्यता पावलेली आहे गेल्यावर्षीपासूनच ती रशियन लोकांना यशस्वीपणे देण्यात येत आहे

या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर या ऍपवर देखील ऐकू शकता ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करु शकता आमचं ट्विटर हँडल ऍट एआयआर न्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्युब चॅनलवर इस्रायल पॅलेस्टाईन इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्षाचा आज सातवा दिवस असून यासंदर्भात संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची बैठक आज होत आहे या वाढत्या संघर्षाला पूर्णविराम द्यावा असं आवाहन आंतरराष्ट्रीय समुदायानं केलं आहे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी काल इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि पॅलेस्टिनी अध्यक्ष महमूद अब्बास यांच्यासोबत दूरध्वनीवरुन चर्चा केली त्रिस्तरीय बोलण्यांमध्ये भाग घेण्यासाठी अमेरिकेचे दूत हादी अमर तेल अविव इथं आले आहेत

यामध्ये म्यानमाच्या सैन्यातील एक कर्नल आणि लेफ्टनंट कर्नल ठार झाल्याचा दावा करेन नॅशनल युनियननं केला आहे सत्तेवर हुसकावून लावण्यात आलेल्या नॅशनल लिग फॉर डेमोक्रसी सरकारमधील निर्वाचित लोक प्रतिनिधींनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय युनिटी सरकारला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी आपण म्यानमाच्या सैन्यावर हल्ले केल्याचं करेन बंडखोरांनी म्हटलं आहे

उपराष्ट्रपती एम व्यंकया नायडू यांनी आज सिक्कीमच्या जनतेला राज्यदिनाच्या शुभेच्या दिल्या या निसर्गरम्य राज्याने देशाच्या प्रगती मध्ये अनेक आघाड्यांवर योगदान दिलं आहे सिक्कीमनं आपल्याला सेंद्रिय जीवनपद्धतीचा मार्ग दाखवला आहे असं त्यांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे निरोगी आणि समृद्ध सिक्कीमसाठी त्यांनी शुभेछ्या दिल्या केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही सिक्कीम च्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत

यानिमित्त राज्यातील लोकांना शुभेच्छा देताना सिक्कीमचे राज्यपाल गंगा प्रसाद यांनी सांगितलं की सेंद्रिय मोहिम आणि आवडते पर्यटन स्थळ या माध्यमातून राज्यानं देशाच्या विकासात नेहमीच भर घातली आहे केंद्र सरकारच्या सहकार्याने सिक्कीम एक स्वयंपूर्ण समाज महिला सक्षमीकरण आणि जन कल्याणाप्रती वचनबद्ध आहे कोरोना महासाथीच्या काळात राज्यातील आघाडीच्या कर्मचाऱ्यांनी औषधही शिस्तही या पंतप्रधानांच्या संदेशाचं तंतोतंत पालन केलं याबद्दल राज्यपालांनी कृतज्ञता व्यक्त केली तर मुख्यमंत्री पी एस तमांग यांनी विकास आणि प्रगतीचा एक आदर्श म्हणून राज्यात जगात नाव कमावलं असल्याचं सांगितलं

इदीच्या सुट्टी नंतर परतणाऱ्या लोकांमुळे करोना संसर्ग वाढण्याची शक्यता असल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला असं सार्वजनिक प्रशासन राज्यमंत्री फरहाद हुसेन यांनी सांगितलं

पुण्यातल्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते कोरोना विषाणूच्या संसर्गामधून ते बरे झाले होते असं रुग्णालयातून सांगण्यात आलं

त्यानंतर त्यांना सिटोमेगालो विषाणूचा संसर्ग झाला होता आणि त्यांची तब्ब्येत खालावली होती त्यांना वेन्त्टटीलेटरवर ठेवलं होतं

राहुल गांधींच्या निकटत्वर्तीयांपैकी ते एक होते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सातव यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे

नमस्कार